शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत आणि सरकारद्वारे धान्य खरेदी यांच्या रक्षणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पंतप्रधानांचा प्नरूच्चार

सांस्कृतिक उत्सव साजरे करण्याबाबत प्रमाणित कार्यपद्धती जारी

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अलीकडच्या पावसान मोठ नुकसान पंतप्रधान शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत आणि सरकारद्वारे धान्य खरेदी यांच्या रक्षणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जागतिक अन्न दिनानिमत्त आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होताना ते म्हणाले की अन्न सुरक्षिततेसाठी या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत

अन्न क्रांतीमध्ये सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आधारस्तंभ देशातील शेतकरीच असल्याचं नमूद करुन मोदी म्हणाले की कोरोना संकटाच्या काळातही अन्नधान्याचा पुरवठा बळकट ठेवण्यात त्यांनी लक्षणीय भूमिका बजावली आहे देशातील कुपोषणाच्या समस्येवर सरकारनं बहु उद्देशीय पुढाकार घेतला असून त्यामध्ये एका बाजूला महिला आणि बालकांसाठी पोषक अन्नाचं प्रमाण वाढविणं आणि दुसरीकडे स्वच्छतेचे मानदंड सुधारण्यावर भर देण्यात आला आहे

अन्न सुरक्षा कायदा देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केला आहे असं मोदी म्हणाले

देशभरातील अंगणवाडी कृषी विज्ञान केंद्र सेंद्रीय आणि फलोत्पादन मोहिमांचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते कृषी साप्ताह भारत आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी सप्ताहाचा आरंभ अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला

योग्य पद्धतीनं विपणन आणि नवं तंत्रज्ञान यांच्यामुळे कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास होईल आणि या दिशेनं लक्षणीय पावलं टाकण्यात आली असल्याचं तोमर यांनी नमूद केलं या सप्ताहानिमित्त अन्न देवो भव नावाची जागरुकता मोहीम सुरु केली असून अन्नाचं मूल्य जाणून घेणं तसंच अन्न वाया जाणं कमी करण्यावर देखील लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं

जागतिक अन्न दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की कोविडमुळे जगासमोर उद्गवलेल्या अभूतपूर्व आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अन्न पोषण आरोग्य रोग प्रतिकार क्षमता यांच्यावर नव्यानं लक्ष केंद्रित झालं आहे अन्न पुरवठा साखळीतून ट्रान्स फॅट्स काढून टाकण्यावर या वर्षी भर देण्यात येत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले ट्रान्स फॅट म्हणजे अंशतः हायड्रोजिनेटेड वनस्पती तेलं तळलेले पदार्थ यांच्यामध्ये असलेला अन्नातील एक विषारी घटक असतो आणि भारतात अ संक्रामक रोगांमधील वाढीला कारणीभूत असणारा तो एक मुख्य घटक आहे

अत्यंत उच्च पातळीवरील चाचणीमुळे लवकर निदान त्वरित विलगीकरण आणि प्रभावी उपचार यामुळे मृत्यूदरही कमी झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे

संबंधित कलाकार आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर सर्व लोकांना या कार्यपद्धतीचं पालन करणं बंधनकारक असेल असं या कार्यपद्धतीत नमूद करण्यात आलं आहे कलाकार आणि इतर सहकारी कामगार प्रतीक्षालय कक्ष वेशभूषा आणि रंगभूषा खोल्या कार्यक्रम सादर होणारे ठिकाण आणि खुल्या जागेसह सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्याबाबत व्यापक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत तर प्रतिबंधित क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली आहे त्याचबरोबर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तिथल्या परीस्थीतीनुसार अतिरिक्त उपायांवर विचार करता येवू शकेल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे कोविडच्या साथीने जगभरातील सांस्कृतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे परंतु सांस्कृतिक कार्यक्रम हळूहळू सुरू होत असल्याचं मंत्रालयाने म्हटले आहे

या योजनेला भारत सरकारने अर्थसाहाय्य केलं आहे भारत आणि आसियान देशांमधील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील संबंध परस्पर फायदेशीर ठरतील जेणेकरून सांस्कृतिक वाणिज्य आणि दळणवळण क्षेत्रातील परस्पर संबंध आणखी मजबूत होतील असं पोखरीयाल यांनी यावेळी म्हणाले या योजनेअंतर्गत एक हजार विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती पोखरीयाल यांनी यावेळी दिली रस्ते उद्वाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील सोळा महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन तसंच पायाभरणी समारंभ पार पडला

जहाज उद्योग मंत्रालयानं सांगितलं की ही सवलत जवाहरलाल नेहरु बंदर आणि दिनदयाल बंदरातून चाबाहारच्या शहीद बेहेश्ती बंदरात हाताळण्यात येत असलेल्या माल आणि जहाजांच्या वाहतुकीसाठी लागू राहील पाऊस महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम विभाग आणि मराठवाड्यात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे

राज्य शासनाने या नुकसानीचा आढावा घेत पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत त्याविषयी अधिक माहिती ध्वनी गेल्या दोन दिवसात पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून यावेळी राज्य शासनाच्या नेहमीच्या निकषानुसार नुकसान भरपाई देऊन चालणार नाही त्यासाठी केंद्र सरकारनेही मदत करण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचा आदेश देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पण हे नुकसान एवढं जबरदस्त आहे की नेहमीच्या निकषानुसार दिली जाणारी भरपाई खूपच अपुरी पडेल हवं असल्यास केंद्राने आपलं स्वतंत्र पथक पाहणीसाठी पाठवावं पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आता केंद्रानेही पुढं येऊन मदत करण्याची गरज असून तशी मागणी आम्ही करणार असल्याचं पवार म्हणाले

राज्यातील सोलापूर पंढरपूर आणि बारामती या भागातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला या भागात तात्पुरत्या निवाऱ्यात राहत असलेल्या नागरीकांना मूलभूत सुविधांव्यतिरिक्त चांगलं अन्न आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश पवार यांनी दिले सोलापूर पंढरपूर आणि बारामती या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

उद्या अर्जांची छाननी होणार आहे

सेन्थिल कुमार यांना निवडणूक आयोगानं पदावरून काढून टाकलं आहे तसंच बक्सरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर झा यांना देखील पदउतार करण्यात आलं आहे मात्र या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचं कोणतंही कारण निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेलं नाही

लोक जनशक्ती पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष नसल्याचं जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं

पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार या विशेष जोड गाड्यांपैकी सहा जोड्या मुंबईवरून तर एक इंदूर येथून धावणार आहे तर एका गाडीला पश्चिम रेल्वेकडून वसई रोड सुरत वडोदरा आणि रतलाम स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अब् धाबीत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे